देशभरात कमी लक्षण असलेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर या मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत

एचआयव्ही कर्करोग बाधित आणि अवयव रोपण झालेल्या रुग्णांना मात्र घरात विलगीकरणात राहता येणार नाही असं मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे रुग्णालयात उपचार घेत असलेल्या कोरोना विषाणू बाधित रुग्णांना दहा दिवसानंतर तीन दिवस ताप आला नाही तर त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात येईल घरातला विलगीकरणाचा कालावधी संपल्यानंतर या रुग्णांना पुन्हा एकदा चाचणी करावी लागेल असं मंत्रालयानं जारी केलेल्या दिशानिर्देशात नमूद करण्यात आलं आहे

प्रत्येक कोविड रुग्णाचा माग काढणं आणि त्याच्या संसर्गाचा मूळ स्रोत शोधून काढला जात असल्यानं राज्यात सामुदायिक संसर्ग नसल्याचं टोपे यांनी स्पष्ट केलं आतापर्यंत आढळलेले कोविड रुग्ण हे पूर्वीपासून विलगीकरणात असलेले किंवा रुग्णांच्या संपर्कात आलेले आहेत असंही टोपे यांनी नमूद केलं आहे

यामध्ये बेगमपुरा सिडको एन सहा हर्ष नगर सुभाषचंद्र बोस नगर शहागंज तानाजी नगर इथल्या रुग्णांसह रांजणगाव आणि सिल्लोडमधल्या प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे

दरम्यान नांदेड जिल्ह्यात काल नव्यानं सात कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळून आले यात नांदेड शहरातले सहा आणि मुखेड तालुक्यातल्या बेटमोगरा इथल्या एका रुग्णाचा समावेश आहे

तर काल सात रुग्ण बरे झाल्यानं त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली

यामध्ये उमरगा तालुक्यातले सात तुळजापूर दोन भूम आणि परंडा तालुक्यातला प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे

बीड शहरातले दोन तर केज तालुक्यातल्या भाटुंबा इथले दोन रुग्ण आहे

सध्या बीड जिल्ह्यात दहा रुग्णांवर उपचार सुरु आहेत

ही महिला भोसी इथली रहिवाशी असून ती औैंढा नागनाथ इथल्या विलगीकरण कक्षात दाखल होती

पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी हे आदेश जारी केले आदेशाचं उल्लंघन करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणाऱ्या वैद्यकीय सेवा पुरवणाऱ्या तसंच औद्योगिक कारखान्यामध्ये काम करणाऱ्या नागरिकांना या आदेशातून वगळण्यात आलं असल्याचं या आदेशात म्हटलं आहे इतर नागरिकांनी जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी आपल्या निवासस्थानापासून दोन किलोमीटर परिघातल्या आस्थापनांचा वापर करावा तसंच सर्व नियमांचं पालन करावं असं आवाहनही पोलिस आयुक्तांनी केलं आहे

काल रात्री बारा वाजेपासून लागू झालेली ही संचारबंदी पाच तारखेच्या मध्यरात्रीपर्यंत लागू राहील असं जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी जारी केलेल्या आदेशात नमूद आहे महापालिका क्षेत्रात पाच किलोमीटर तर नगरपालिका क्षेत्रात तीन किलोमीटर परिसरात हे आदेश लागू राहणार आहेत

परभणीत कोरोना विषाणू बाधित रुग्णांची संख्या एकशे एकवीस झाली आहे नांदेड जिल्ह्याच्या कंधार शहरात उद्यापासून तीन दिवस जनता संचारबंदी लागू करण्यात आली आहे नगराध्यक्षा शोभाताई नळगे यांनी काल नगर पालिकेच्या सर्वसाधारण सभेत ही माहिती दिली संचारबंदीच्या काळात रूग्णालयं आणि औषधी द्कान वगळून सर्व व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे

दरम्यान जिल्ह्यात कोरोना विषाणूचा वाढता प्रभाव लक्षात घेता आरोग्य विभागानं घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला असल्याचं जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी आधिकारी अजित कृंभार यांनी सांगितलं बीड शहरातल्या एक लाखापेक्षा जास्त लोकांचं दोन दिवसांत महासर्वेक्षण करण्यात येणार आहे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या या सर्वेक्षणाकरता आलेल्या आरोग्य पथकाला सहकार्य करावं आणि आपल्या आसपास जवळपास कोणी बाहेरगावाहून आले असल्यास त्याची माहिती आरोग्य कर्मचाऱ्यांना द्यावी असं आवाहन कुंभार यांनी प्रसिद्धी पत्रकातून केलं आहे

त्यामुळे जिल्ह्यातल्या नागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांनी केलं आहे

महापालिकेच्या काल झालेल्या बैठकीनंतर ही शिफारस करण्यात आली अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर महापालिकेचे सर्व पदाधिकारी लातूर शहरामध्ये उपाययोजना करून लाकडाऊन काही दिवस जाहीर करावा अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे

जिल्हाधिकारी आणि जिल्ह्याचे पालकमंत्री याबाबत काय निर्णय घेतात याकडे मात्र आता नागरिकांचे लक्ष लागले आहे अरूण समुद्रे आकाशवाणी बातम्यांसाठी लातूर

या महाविद्यालयात प्लाझ्मा थेरपी उपचार यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी पूर्ण क्षमता असून राज्य शासनाने यासाठी भरीव निधी उपलब्ध करून दिला असल्याचं पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितलं महाविद्यालयातले तज्ञ प्राध्यापक आणि संशोधनाचे संबंधित विद्यार्थी ही प्लाझ्मा थेरपी यंत्रणा तातडीनं कार्यान्वित करण्यासाठी पुढाकार घेतील आणि पर्यायाने कोरोनाशी लढणाऱ्या गंभीर आणि मध्यम स्वरूपाच्या रुग्णांना यांचा लाभ मिळेल अशी माहिती अधिष्ठाता डॉ सुधीर देशमुख यांनी दिली

गेल्या वर्षीच्या जुलैपासून यंदाच्या जून महिन्यापर्यंतच्या काळात वैद्यकीय प्रमाणपत्राशिवाय सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ असाधारण रजेवर असलेल्या कर्मचाऱ्यांना तात्काळ वेतनवाढ मिळणार नाही त्यांना सहा महिन्यांचा कालावधी पूर्ण झाल्यावर ही वेतनवाढ मिळेल तसंच सहा महिन्यांचा कालावधी पूर्ण केलेल्या मात्र सध्या गैरहजर राहिलेल्या कर्मचाऱ्यांना ते कार्यालयात हजर होतील त्या दिवसापासून वार्षिक वेतनवाढ मिळणार आहे

पाच लाख रुपये मानचिन्ह आणि मानपत्र असं या प्रस्काराचं स्वरुप आहे रत्नाकर मतकरी यांनी बालनाट्य नाटक एकांकिका कथा गूढकथा कांदबरी ललित लेख वैचारिक साहित्य अशा सर्व साहित्य प्रकारांत दर्जेदार आणि सातत्यपूर्ण लेखन केलं आहे सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेखालच्या निवड समितीनं मतकरी यांची या पुरस्कारासाठी शिफारस केली होती मात्र कोरोना विषाणू प्राद्र्भावाच्या पार्श्वभूमीवर पुरस्काराची घोषणा झाली नाही त्यातच मतकरी यांचं गेल्या महिन्यात निधन झालं त्यामुळे त्यांना आता मरणोत्तर पुरस्कार घोषित करण्यात आला आहे आषाढी एकादशीसाठी श्री क्षेत्र पंढरपूर इथं गेलेल्या मानाच्या नऊ पालख्या काल राज्य परीवहन महामंडळाच्या बसनं त्यांच्या मूळ ठिकाणी रवाना झाल्या दरवर्षी गोपाळपूरच्या काल्याच्या किर्तनानंतर परतणाऱ्या पालख्या यंदा मात्र कोरोना विषाणू प्रादर्भावाच्या पार्श्वभूमीवर एकादशीच्या दसऱ्या दिवशीच परतीच्या प्रवासाला निघाल्या त्याआधी या सर्व पालख्यांनी सकाळी सात वाजल्यापासून मंदिरात पूनश्च येऊन संत आणि देव अशी भेट घेतली यानंतर ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आळंदीकडे तुकोबा रायांची पालखी देहूकडे रवाना झाला श्री संत एकनाथ महाराज यांच्या पादकांचही शिवशाही बसनं पैठण इथं काल रात्री नऊ वाजेच्या सुमारास आगमन झालं

हिंगोली जिल्ह्यात कळमन्री परिसरात तासाभराच्या पावसात सखल भागात पाणी साचलं होतं नांदेड जिल्ह्याच्या किनवट तालुक्यात दुपारच्या सुमारास समाधानकारक पाऊस झाला दरम्यान किनवट ताल्क्यात मांडवा इथं एका तरुणाचा अंगावर वीज कोसळून मृत्यू झाला स्रोश जंगु कनाके असं या तरुणाचं नाव असून तो शेतात काम करत असताना ही दर्घटना घडली किनवटचे आमदार भीमराव केराम यांनी तत्काळ घटनास्थळाला भेट देत शेतकऱ्यांच्या कुटुंबियांचं सांत्वन केलं

सेलू तालुक्यात मुसळधार पाऊस झाल्यानं लहान मोठे ओढे नाले भरून वाहत होते लातूर जिल्ह्यातही काल सुमारे साडे आठ मिलीमीटर पावसाची नोंद झाली

कुठलीही पावती न देता शेतकऱ्यांना ही खते विक्री करीत असल्याचे आढळून आल्यावर काल संबंधित विक्रेत्यांविरुद्ध पाचोड तसंच करमाड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले अशा प्रकारे कोणी खतांचा अनधिकृत साठा किंवा व्रिकी करताना आढळल्यास कृषी विभागाला त्याची तत्काळ माहिती द्यावी असं आवाहन कृषी विभागानं केलं आहे

बोगस बियाणे कंपनीविरूद्ध जोपर्यंत गुन्हे दाखल होत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील अशी भूमिका आंदोलकांनी घेतली होती सुमारे तीन तास सुरू असलेलं हे आंदोलन लेखी आश्वासनानंतर पोलिसांच्या मदतीनं मागे घेण्यात आलं परभणी जिल्ह्यात शेतकऱ्यांना बोगस बियाणे वितरीत करणाऱ्या कंपनीवर कारवाई करण्याची मागणी अखिल भारतीय छावा संघटनेनं केली आहे संघटनेचे अध्यक्ष विठ्ठल सुर्यवंशी यांनी गंगाखेडच्या तहसीलदारांना या मागणीचं निवेदन दिलं

या आंदोलनाचं नेतृत्व महानगराध्यक्ष प्रविण साले यांनी केलं वीज वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता यांना आंदोलकांच्या शिष्टमंडळानं वीज देयक माफ करण्याची मागणी करणारं निवेदन दिलं

मुख्याधिकारी रामदास पाटील यांनी कडक धोरण घेऊन ही कारवाई केल्यानं या रस्त्याने आता मोकळा श्वास घेतला आहे

त्यांच्यावर अनेक दिवसांपासून रुग्णालयात उपचार सुरु होते

त्यांनी दोन हजाराहून अधिक गाण्यांचं नृत्य दिग्दर्शन केलं आहे हवा हवाई एक दो तीन धक धक करने लगा डोला रे डोला यासारख्या गाजलेल्या गाण्यांना खान यांचं नृत्य दिग्दर्शन लाभलं होतं

सरोज खान यांना तीन वेळा राष्ट्रीय पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाअंतर्गत लोकविकास नागरी सहकारी बँकेतून कर्जाची फाईल मंजूर करण्यासाठी आणि मंजूर केलेल्या कर्जाची उर्वरित रक्कम देण्यासाठी त्यांनी तक्रारदाराकडून ही लाच मागितली होती राजर्षी शाहू व्यवस्थापन संस्थेचे लेखापाल आत्माराम पवार याला जाधव यांच्यासाठी लाचेची ही रक्कम स्वीकारताना संस्थेच्या परिसरात अटक करण्यात आली

बीड जिल्हा वगळता सर्व जिल्ह्यांसाठी पीकविमा कंपनीचं निश्चितीकरण करण्यात आलं असून खरीप पीक विमा भरण्यासाठी जुलै अखेरची मुदत देण्यात आली आहे

या पाठप्राव्यास यश आल्याचं पवार यांनी काल जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे

यामार्गावरचं वटवक्षांचं गतवैभव पुन्हा निर्माण करण्यासाठी प्रशासनानं सध्या सुरू असलेल्या वृक्ष लागवड पंधरवाड्याच्या पार्श्वभूमीवर काल औरंगाबादचे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर आणि जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांच्या उपस्थितीत या मार्गावर वटव्रक्षांची लागवड करण्यात आली